एकविसाव्या शतकाचा नवोन्मेष हा मूलमंत्र असून तरुण पीढीनं देशासाठी आणि मानवतेसाठी नाविन्यपूर्ण बदल घडवून आणावेत असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई आयआयटीच्या दीक्षांत समारंभात व्यक्त केलं तरुण पीढी जागतिक हवामान बदल शेतीमधील उत्पादकता वाढवणं स्वच्छ ऊर्जानिर्मिती जलसंवंधन कूपोषण सामना करणं तसंच टाकाऊ पदार्थांतचं सुयोग्य व्यवस्थापन करणं या क्षेत्रात भरीव काम करु शकते असंही मोदी म्हणाले भारतीय प्रयोग शाळातून तसंच विद्यार्थ्यांकडून नवनवीन कल्पना पुढे येतील अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली तंत्रज्ञानाच्या वापरानं राष्ट्र निर्माणात योगदान देण्यासाठीच आयआयटी सारख्या संस्थांची स्थापना झाली होती असंही ते म्हणाले आयआयटी मधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशाच्या विकासात सक्रिय योगदान देत असून स्टार्ट अप कार्यरत आहेत आयआयटीतील विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा देशाला अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं आयआयटी मुंबईला पायाभूत सुविधा आणि विकासासाठी केंद्रसरकारतर्फे एक हजार कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आयआयटी परिसरातल्या ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या नवीन केंद्राच्या श्रीरतीचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिक्षणमंत्री विनोद तावडे कार्यक्रमाला उपस्थित होते

ही सर्व घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत ही घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी आज वार्ताहरांना दिली

तळोजा खारघर कळंबोली घणसोली द्रोणागिरी क्विं ही घरं असतील

धूळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बँकिंग फ्रंटियरतर्फे बेस्ट डाटा सिक्युरटी पुरस्कार देण्यात आला आहे

त्यामुळे बँकेचं प्रशासकीय कार्यालय जळून खाक झालं त्यानंतरही बँकेचा सर्व डाटा नाशिकच्या ईएसडीएस कंपनीकडे सुरक्षित होता त्यामुळे व्यवहार दुसऱ्याच दिवशी नियमित सुरू झाले या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला न्यायालयीन कोठडीत असलेल्या मराठा आंदोलकांना धूळे जिल्हा कारागृहात निकृष्ट जेवण आणि अशुध्द पाणी दिलं जात असल्याचा आरोप करत आज धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चानं कारागृहाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं यावेळी कारागृह अधिक्षकांना निवेदनही देण्यात आलं खासदार डॉ

वाशिम जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन पूर्णपणे शांत झालेलं नसताना वाशिम जिल्ह्यात ठिकठिकाणी धनगर आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं रास्ता रोको धरण आंदोलन मोटारसायकल रॅली आदी आंदोलनं सुरु आहेत त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा तर काही ठिकाणी एस टी अचानक बंद झाल्यानं प्रवाशांना प्रवासासाठी त्रास सहन करावा लागत आहे दिल्लीत जंतर मंतर क्षे भारतीय संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी तसंच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ हिंगोली शहरातील नांदेड नाका मुख्य रस्त्यावर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं

दृषित जलस्त्रोताचा पिण्यासाठी उपयोग करु नये अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं मध्यप्रदेश राजस्थान छत्तीसगड या तीन राज्यांसाठी हरिभाऊ राठोड यांची समन्वयक पदी नियुक्ती केली आहे भटके विमुक्त बारा बलूतेदार आणि ओबीसी यांना संघटीत करणं काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं तळागळातल्या लोकांपर्यंत पोहचवणं पक्षाचे कार्यक्रम संघटन आणि पक्ष नेतृत्व यांच्या मध्ये द्वा म्हणून काम करणं ही जबाबदारी राठोड यांच्यावर असणार आहे

उपस्थित नं राहिल्यास तिघांच्याही मालमत्ता नव्या आर्थिक गुन्हे प्रतिबंधक कायद्यानुसार जप्त करण्यात येतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

यामध्ये नालासोपारा पुणे सातारा सोलापूर आणि राज्यातल्या त्तेर भागांमधल्या संशयितांचा समावेश आहे यापैकी काहींना अटक करणार का याबाबत काहीही सांगायला राज्य दहशतवादविरोधी दलाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी नकार दिला काल अटक केलेल्या तिघांचा दाभोलकर पानसरे गौरी लंकेश हत्याकांडांशी काही संबंध आहे का तसंच समविचारी समाजमाध्यम गटांचे हे तिघे सदस्य आहेत का याचा छडाही त्यांचे मोबाईल फोन तपासून लावला जाईल असंही कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं कट्टरतावादी संघटनांच्या कारवायांकडे सरकारनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली अशी टीका काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं काल तिघांना राज्यात घातपाती कारवाया घडवण्याचा कट रचल्याप्रकरणी अटक केल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी एका पत्रकाद्वारे ही प्रतिक्रिया व्यक्त केली अटक झालेल्या आरोपींमध्ये सनातन संस्थेसोबतच भिडेगुरूजींच्या शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्तेही असल्यामुळे सरकार मनोहर भिडे यांना कधीपर्यंत संरक्षण देणार असा प्रश्रही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेतल्याचं सरकारनं आज स्पष्ट केलं

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागानं आज एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली कारनं चेन्नईकडे जात असताना शेख अन्सार शेख अहमद आणि सुशिल ठाकरे या आरोपींना गांज्यासकट अटक करण्यात आली

पालघर जिल्ह्यातील माकूणसार या गावाला शंभर वर्षांचा दुग्ध व्यवसायाचा तिहास असून आज असंघटित स्वरूपात असलेल्या या व्यवसायाला दृध उत्पादक शेतकऱ्यांनी संघटित स्वरूप देणं आवश्यक आहे निव्वळ दूध उत्पादनावरच न थांबता वेगवेगळ्या दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती करावी असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केलं पालघर तालुक्यातल्या दूध उत्पादकांसाठी दृंध व्यवसाय आव्हानं आणि संधी या विषयावर प्रशिक्षण शिबीर आज सफाळे क्रि झालं त्यावेळी नारनवरे बोलत होते या कार्यशाळेत दुग्ध प्रक्रिया दृग्ध उत्पादनं सेंद्रीय उत्पादनं पंचगव्य शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना आदी विषयांवर तज्ञांनी दुध व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं

यंदा योगेश कुमार या प्रशिक्षणार्थीनं सुवर्ण पदक पटकावलं तर अजय रेधू याला उत्कृष्ट क्रिडापटूचा पुरस्कार देण्यात आला परदेशी प्रशिक्षणार्थीमधून श्रीलंकेच्या विजेरत्नेला प्रथम क्रमांक मिळाला कोल्हापुर जिल्ह्यात आज पावसाची भूरभूर कायम राहिली सकाळी अनेक तालुक्यांत जोरदार पाऊस झाला धरणक्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे कोल्हापूर शहरात मात्र उघडझाप असून दुपारनंतर काही काळ ऊन पडलं होतं शाहूवाडी गगनबावडा चंदगड भूदरगड तालुक्यांत दिवसभर पावसाची भूरभूर राहिली कृभी आणि चिकोत्रा वगळता सर्वच धरणं भरली असून त्यातून विसर्ग सुरू आहे विसर्ग सुरू असल्याने नद्यांची फुग कायम आहे

येत्या दोन दिवसात दक्षिण कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच उत्तर महाराष्ट्रातही घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे या काळात मुंबई आणि उपनगरात हलक्या ते मध्यम सरी कोसळतील असं हवामान विभागानं म्हटलं आहे